कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढल्याचे रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांचे कौतुकोद्गार केरळ आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज संपणार जॉर्डनमध्ये टिकाकारांविरुद्धच्या कारवाईत प्रिन्स हमझाह बिन ह्सैन स्थानबद्ध

देशातील दहा जिल्हे या दृष्टीनं संवेदनशील असून त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे पुण्यासह मुंबई नागपूर ठाणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह बंगळूरू आणि दिल्ली यांचा या दहा जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे

अंदमान निकोबार लक्षद्वीप मणिपूर सिक्किम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्येत घट झाल्याचं दिसतं आहे

हा एका दिवसातला उच्चांक आहे

इतक्या कमी कालावधीत लसीकरणाची ही संख्या गाठणा या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो

कोरोनाचा प्रसार जगभर सुरुच आहे

विद्यापीठाच्या सिस्टीम्स सायन्स आणि इंजिनियरींग केंद्रानं काल दिलेल्या अहवालात अमेरिकेला या महामारीचा सर्वाधिक फटका बसल्याचं म्हटलं आहे अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींहून अधिक झाली असून पाच लाख चोपन्न हजारांहून अधिक या आजारानं प्राणाला मुकले आहेत

रुग्णसंख्या सर्वाधिक असलेल्या इतर देशांमध्ये भारत फ्रान्स रशिया युके इटली टर्की स्पेन जर्मनी कोलंबिया पोलंड अर्जेटिना आणि मेक्सिको यांचा समावेश आहे

कांग्रेस नेता राहुल गांधी यांनी आरोप केलाआहे की केरळमध्ये बेरोजगारीचा दर खूप मोठा असून राज्याची अर्थव्यवस्था संकटात आहे राज्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयनयांनी म्हटलं आहे की कांग्रेसऔर भारतीय जनता पक्षाचे नेते केरळची चुकीची प्रतिमा उभी करत आहेत तमिळनाड्रमध्ये विधानसभेच्या दोनशे चौतीस जागांसाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुक मतदानाची तयारी पूर्ण होत आली असून आज संध्याकाळी प्रचार संपणार आहे मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यात पक्षांमध्ये चढाओढ लागली असून काही जागांवर एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने चुरस निर्माण झाली आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी कारवाईत चारशे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप केला असून त्यात भेटवस्तू आणि रोख रक्कमेचा समावेश आहे

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तृणमूल कॉगेस नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कॉग्रेस संयुक्त आघाडीचे प्रमुख प्रचारक आज याभागात निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं असून त्याबद्दल त्यांनी रेल परिवाराचे आभार मानले आहेत सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गोयल यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर रेल परिवार या अभूतपूर्व संकटात विजयी ठरला असल्याचं म्हटलं आहे या दरम्यान प्राणाला मुकलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची आठवण आपण कधीच विसरणार नाही असही त्यांनी नमूद केलं आहे लोक आपापल्या घरांमध्ये असताना रेल्वेला रुळांवरुन धावती ठेवण्याचं काम हे कर्मचारी करत होते देशभरात व्यवहार ठप्प झाले तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही उलट त्यांनी या अवघड काळात अधिकच मेहनतीनं काम केलं आणि वैयक्तिक जोखीम पत्करुन अर्थव्यवस्थेची चाकं फिरती ठेवली असं गोयल यांनी म्हटलं आहे अत्यावश्यक मालाचा अखंड पुरवठा वीज प्रकल्पांसाठी कोळसा शेतक यांसाठी खतं किंवा देशभरातील ग्राहकांसाठी अन्नधान्य पुरवठा या सर्व बाबतीत रेल्वे आघाडीवर राहिली

किसान रेल सेवेनं अन्नदात्यांना थेट मोठमोठ्या बाजारपेठेपर्यंत जोडलं

वस्तु आणि सेवा कराच्या तिमाही विवरण पत्र आणि मासिक कर भरणा योजनेखाली कार्यरत करदात्यांना सरकारनं आणखी लवचिकता दिली आहे

जगभर आज इस्टर संडे साजरा करण्यात येत आहे येशू ख्रिस्ताचे पुनरागमन म्हणून हा दिवस मोठ्या श्रद्देने आणि उत्साहात हा सण साजरा केला जातो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना इस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

त्यांची मूल्य अंगीकारावीत त्यातूनच देश समाज समृद्ध आणि सुखी होईल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उप राष्ट्रपती एम व्यंकैया नायडू

जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांचे बधू हमझाह बिन हुसैन यांना घरातच स्थानबद्द करण्यात आलं आहे सरकारवरील टिकाकारांविरुद्ध सुरु केलेल्या कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे एका विडीयो संदेशात प्रिन्स हमझाह यांनी सांगितलं की त्यांना घराबाहेर पडण्यास तसंच लोकांशी बोलणं किवा भेटण्यास मनाई करण्यात आली आहे आपण कोणत्याही परकीय कटात सहभागी नाही असं सांगून देशातील कारभार यंत्रणा भ्रष्ट असल्याचां आरोपही त्यांनी केला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार